मात्र स्थानिक परिस्थिती बघून यासंदर्भात जिल्हा प्रशासनानं निर्णय घ्यावा असंही सूचित केलं होतं त्यानुसार स्थानिक प्रशासनांनी आपापल्या पातळीवर शाळा सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेतले आहेत मुंबई ठाणे पुणे औरंगाबाद नाशिक आणि नवी मुंबई यासारख्या राज्यातल्या महत्त्वाच्या शहरांमधल्या शाळा उद्यापासून सुरु नसल्या तरी सांगली वाशिम आणि परभणी जिल्ह्यातल्या नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीचे वर्ग मात्र उद्यापासून सुरु होणार आहेत

देशात आणि राज्यात कोरोना संसर्ग वाढत असल्यानं शाळा सुरू करव्यात किंवा नाही याविषयी पालक शिक्षक आणि संस्थाचालक यांच्यात एकमत नव्हतं त्यामुळे हा निर्णय घेतल्याची माहिती भूजबळ यांनी दिली सांगली जिल्ह्यात उद्यापासून शाळा सुरू होणार आहेत

शाळा सुरू करण्यासंदर्भात प्रशासन आणि शाळांची लगबगही दिसू लागली आहे

उर्वरित सर्व शिक्षकांची चाचणी केली जाणार आहे

त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून वाशिममधल्या आर टी पी सी आर चाचणी केंद्रावर शिक्षकांची गर्दी दिसत आहे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकांचं हमीपत्र तोंडावर मास्क आणि सर्नीटायझर सोबत आणणं अनिवार्य आहे परभणी जिल्ह्यात उद्यापासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग शासनाच्या आदेशानुसार सुरु करायचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे

अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्रालयानं दिली

परभणी जिल्ह्यात काल पाच रुग्ण बरे होऊन घरी गेले

हिंगोली जिल्ह्यात काल पाच रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली

काल सहा रुग्णांचा मृत्यू झाला

भ प गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली

विड्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी दर्शन पासची ऑनलाईन बुकिंग आवश्यक करण्यात आली आहे

संजय मुखर्जी यांनी सांगितलं त्यांनी काल या प्रकल्पाच्या विकासाचा आढावा घेतला

वाशी ट्रक टर्मिनस खारघर रेल्वे स्थानक खारघर बस टर्मिनस खारघर बस आगार कळंबोली बस आगार पनवेल आंतरराज्यीय बस स्थानक नवीन पनवेल बस आगार आदी ठिकाणी हा प्रकल्प उभा राहत आहे भारतीय सखिदलाच्या सेवेत असलेले नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण तालुक्यातले कुलदीप जाधव यांचा काल कर्तव्यावर असताना मृत्यू झाला जाधव हे जम्मू काश्मीरमेघे राजौरी भागात कार्यरत होते

आज रात्री उशीरा त्यांचं पार्थिव आधी मुंबईत आणि त्यानंतर त्यांच्या मुळगावी आणलं जाईल तिथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील अशी माहिती सटाणा पोलीसांनी दिली आहे

शिक्षक आणि पदवीधर निवडणूक शांततेत तसंच पादर्शकपणे पार पडण्यासाठी मतदान केंद्राच्या बाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा आणि या निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का कसा वाढेल यासाठी जिल्हा प्रशासनानं प्रयत्न करावेत अशा सूचना निवडणूक निरीक्षक निलीमा केरकट्टा यांनी आज साताऱ्यात केल्या जिल्हाधिकारी कार्यालयात या निवडणुकीच्या तयारीचा आढावा केरकट्टा यांनी आज एका बर्क्कीत घेतला त्यावेळी त्या बोलत होत्या मतदान प्रक्रियेत काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावं आणि आदर्श आचार संहितेचा कुठेही भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या

बक्कीनंतर केरकट्टा यांनी मतदान केंद्रांना भेट देऊन जिल्हा प्रशासनकडून मतदानासाठी केलेल्या तयारीचा आढावा त्यांनी घेतला प्रत्येक मतदाराचे हात स्वच्छ ध्रण्याची किंवा सर्निंटायझ करण्याची व्यवस्था करावी अशा सूचना त्यांनी पहाणी दरम्यान केल्या

राज्य निवडणूक आयूक्त यू

मदान यांनी ही माहिती दिली

लोकनेते साखर कारखान्यावर आज मध्यरात्री साडेबाराच्या सुमाराला कारखान्यात गाळप सुरू असताना अचानक मिथेन गस्किया टाकीत असणाऱ्या गस्तीआणि द्रवाच्या प्रमाणात झालेल्या बदलामुळे टाकी खाली कोसळून हा आपघात झाला जागतिक मच्छिमार दिनाच्या निमित्तानं मढ श्विल्या कोळी बांधवांनी तिवरांच्या झाडाची पूजा करून आज माश्विमार दिन साजरा केला

कोळी बांधवांनी आज पारंपरिक पद्धतीने जागतिक मच्छीमार दिनानिमित्त तिवरांना फुलं अर्पण करून पूजा केली तसंच भाटी गावातल्या ग्रामस्थांनी संपूर्ण जेट्टी ची सफाई केली या प्रसंगी कोळी बांधवांनी एकमेकांचं तोंड गोड केलं रायगड विकास प्राधिकरणानं जिल्ह्यातल्या संवर्धन कामांसाठी अकरा कोटी रुपयांचा निधी पूरातत्त्व विभागाकडे हस्तांतरित केला आहे अशी माहिती प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी ही माहिती दिली किल्ल्याच्या संवर्धन कामांची त्यांनी नुकतीच पाहाणी केली त्यावेळी ते बोलत होते लॉकडाऊननंतर नुकताच रायगड दुर्ग सर्वांसाठी खुला झाला आहे रायगड विकास प्राधिकरणामार्फत गडावर सुरू असलेली कामं लॉकडाऊनमुळे पूर्णपणे थांबली होती लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर काही प्रमाणात कामं सुरु झाली आहेत अमली पदार्थ नियंत्रक विभागानं काल केलेल्या कारवाईत विनोदी अभिनेत्री भारती सिंग आणि तीचा पती हर्ष लिंबाचिया या दोघांना अटक केली

या दोघांना आज सुट्टीकालीन न्यायालयात हजर केलं जाण्याची शक्यता आहे महादेव कोळी समाजाच्या तसंच राज्यातल्या आदिवासी जमातींच्या विविध प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आणि विर मागण्यांसाठी महादेव कोळी संघर्ष समितीनं मंत्रालयावर आक्रोश मोर्चा काढायचा शिरा दिला आहे

अमरावती शिक्षक मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी आयोजित केलेल्या मेळाव्यासाठी ते बुलडाणा क्रि बोलत होते मुंबई महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकांच्या संदर्भात हिंदृत्व हा मुद्दा घेऊन भाजप समोर येत असल्याची चिन्हं आहेत